राष्ट्रीय गृहनिर्माण बँक ही गृहबांधणी क्षेत्रातील वित्तीय नियामक संस्था असून तिचे सर्व समभाग रिझर्व्ह बँकेच्या ताब्यात होते नियामक संस्थांवरील दुहेरी नियंत्रण संपुष्टात आणण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे मोदी वर्धा इथं निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी आदर्श आघार संहितेचं कथितपणे उल्लंघन केल्याच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगानं काल दिला याबाबतीत असं कोणतंही उल्लंघन झाल्याचं दिसून येत नाही असं मत आयोगानं काल एका निवेदनाद्वारे व्यक्त केलं

महाराष्ट्रातील सर्व मतदार संघातील निवडणूक पार पडल्यानंतर आता राज्यातील सर्व पक्षांचे प्रमुख नेते उत्तर प्रदेशातील प्रचाराच्या तयारीला लागले आहेत राहल गांधी चौकीदार चोर है या वक्तव्याबाबत राहुल गांधी यांना आणखी एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे काल या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान गांधी यांनी आपल्या वक्तव्यात सर्वोच्च न्यायालयाला सहभागी केल्याबद्दल माफी मागितली मात्र या माफीनाम्यात त्यांनी आपली चूक कबूल करतानाच या वक्तव्याचा इन्कारसुद्धा केला आहे त्यामुळे न्यायालयानं त्यांना नव्यानं माफीनामा सादर करण्यास सांगितलं

मुख्यमंत्री राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी आदर्श आचारसंहितेचे नियम शिथिल करावेत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे दुष्काळ निवारणाच्या कामांना गती देण्यासाठी राज्यातील मंत्र्यांना दुष्काळी भागात बैठका घ्यायची परवानगी द्यावी तसंच ग्रामीण भागातील विविध कामांच्या निविदा काढणं आणि त्या कामांचं मूल्यमापन करुन आदेश काढणं यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात केली आहे आचारसंहिता लोकसभा निवडणूक प्रक्रिया संपली नसल्यानं अजूनही आचारसंहिता लागू असल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी तसंचं जिल्हा निवडणुक अधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटलं आहे टंचाई निवारण कामासाठी आचारसंहिता आधीपासूनच शिथिल असल्यानं या कामांच्या मंजुरीसाठी कोणतीही अडचण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे

इतर बाबतीत आचारसंहीता शिथिल होण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून कुठलीही सुचना प्राप्त झाली नसूनसंबधितांनी याची नोंद घ्यावी असं त्यांनी कळवलं आहे मतमोजणी पुणे आणि बारामती लोकसभा जागेच्या निवडणुकीची मतमोजणी कोरेगाव पार्क इथल्या शासकीय गोदामात तर मावळ आणि शिरूर मतदारसंघाची मतमोजणी म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा नगरीत होणार आहे

ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून बालहक्क कृतिसमितीच्या पुढाकारानं आम्ही बालमजूरी विरोधी अभियान राबवतोय

बालकांचा फमिली बिजनेस मध्ये वापर केला जातो त्यामुळे त्यांची शिक्षणा विषयीची आस्था कमी होते आणि एकंदरीत ते बालमजूर म्हणून काम करतात व शिक्षणाच्या प्रवाहातून ते बाहेर जातात

महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन या निम्मित आकाशवाणीनं पुणेकरांसाठी आणलेल्या विशेष भेटीबद्दल सांगत आहेत आमचे प्रतिनिधी राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा अश्या आपल्या महाराष्ट्र देशाचा आज वर्धापन दिवस

ग्रामीण भागातील महिलांना विकासाच्या आणि निर्णयाच्या प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी वर्धिनी अभियान राबवण्यात येतं

संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक तालुक्यातील एका वर्धिनीला उत्कृष्ट वर्धिनी म्हणून सन्मानित करण्यात आलं

यवतमाळ राष्ट्रसंत शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराजांनी दाखविलेल्या मार्गानुसारआचरण करावं असं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते निधन सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार हनुमंत डोळस यांचं काल कर्करोगाच्या विकारानं मुंबईत निधन झालं

फन फिटनेसचा विपुल ओसवाल सर्वाधिक धावा करत सामनावीर ठरला

पाणी कपात पुणे शहरात सध्या तरी पाणी कपात करण्यात येणार नाही मात्र पुणेकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केलं आहे

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या सुमारे सात टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे पाणी जाई रत्नागिरी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली असून उंचावर वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये टंचाईची तीव्रता अधिक आहे

सुमारे साडेतीन हजार लोकांना केवळ पाच टँकर्मधून पाणी प्रविलं जात असून अनेक गावांमधल्या नळपाणी योजनांचे जलस्रोत आटलं असल्यानं टॅकरद्वारे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे हवामान मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात घट झाली आहे

पुणेकरांची उष्णतेच्या लाटेपासून काल थोडी सुटका झाली

अन्यत्र हवामानात फारसा बदल संभवत नाही